ही महिला गुलजार बाग भागातली रहिवासी होती

हा पोलीस दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनाग इथं कार्यरत होता

या प्रयोगशाळातल्या चाचण्यांच्या दर निश्चितीसाठी सरकारने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्ग चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे

दरम्यान देशभरात आजपासून धार्मिक स्थळं मॉल्स हॉटेल्स रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी दिली आहे मात्र महाराष्ट्रात धार्मिक स्थळांसह ही सर्व ठिकाणं सध्या बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे

लहान भावाचा पाय घसरुन तो पाण्यात पडला असता त्याला वाचवण्यासाठी दोघी बहिणी पाण्यात उतरल्या मात्र यात तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे